सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज याबाबतच्या याचिकांची सुनावणी करताना हे स्पष्ट केलं सरकारच्या या निर्णयाला आव्हांन देणा या विविध याचिकांवर न्यायालयानं केंद्रसरकारला नोटीस जारी केली असून येत्या चार आठवडयात केंद्र सरकारला न्यायालयापुढं आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे भारतीय लोकशाही जगात आदर्श निर्माण करत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यातून एकही मतदार सुटू नये ही नवव्या मतदार दिवसाची संकल्पना आहे

समाजाच्या सर्व घटकातल्या लोकांमधे मतदार नोंदणीसाठी जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ट्वीटद्वारे त्यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

या सेवांसाठी लोकांना कोणत्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागणार नाही

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव दिलेला कलामसॅट हा जगातला सर्वात लहान आणि हलका उपग्रह असून चेन्नईतल्या विदयार्थ्यांच्या स्टार्ट अपनं तो तयार केला आहे

या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंतराळ शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे संरक्षण मंत्रालयाच्या कथित कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ एम ई एस अर्थात लष्करी अभियांत्रिकी सेवेतल्या कामगारांनी संप पुकारला आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली छावणी लष्करी परिसर आणि ओझरस्थित हवाई तळासह निवासी वसाहतीत पाणी आणि वीज पुरवठा आदी सेवा काही प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथं तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या रसायन कंपनीत आग लागून तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला

अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे

नाशिक शहरातल्या भर वस्तीत असलेल्या गंगापूर रोडवरच्या सावरकर नगर भागात आज सकाळी बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली घटनेची माहिती कळताच वन खातं पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला जेरबंद केलं बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंघ्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून भाषण करणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आज संध्याकाळी सात वाजता हे भाषण आधी हिंदीत आणि मग जेजीत प्रसारित होईल रात्री साडेनऊ वाजता या भाषणाच्या प्रादेशिक भाषांमधले अनुवाद त्या त्या भागातल्या केंद्रावरुन प्रसारीत केले जातील त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी पावणे सात वाजता तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज नऊ वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होईल प्रसिद्ध हिंदी साहित्यिकआणि निबंधकार कृष्णा सोबती यांचं आज निधन झालं